या चकमकीत हुतात्मा झालेल्या सुरक्षा जवानांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दुख व्यक्त केलं असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे जवानांच बलिदान देश कधीही विसरणार नाही या शब्दांत कोविंद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या सुरक्षा जवनांनाचे शौर्य राष्ट्र कधीही विसरणार नाही असं शहा यांनी म्हटलं असून हुतात्म्यांच्या कुटूंबियांबद्दल त्यांनी सहानुभूती व्यक्त केली आणि जखमीं झालेले जवान लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना केली देश शांतता आणि समृध्दीच्या शत्रूंविरूद्ध संघर्ष सुरूच ठेवेल असंही शहा यांनी ठणकावलं आहे

तर चंदीगढमध्ये सर्वात कमी म्हणजे एका मृत्यूची नोंद झाली आहे

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी करणे थांबवण्याचे आदेश दिले आहेत काही जण पात्र नसतानाही कोरोना प्रतिबंधात्मक लस घेत असल्याचे निर्दशनास आल्याने हा निर्णय घेतला असल्याच केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं आहे

लसीकरण प्रशासनाच्या राष्ट्रीय तज्ञ गटाशी काल झालेल्या चर्चेनंतर लसीकरणासाठी आरोग्य आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी ताबडतोब थांबवण्यात आल्याचं भूषण यांनी म्हटलं आहे

उद्या या योजनेला पाच वर्ष पूर्ण होत आहेत तळागाळातील नवउद्योजकांना अनुसूचित जाती आणि जमातीमधील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि रोजगार निर्मिती करणं हा योजनेचा उद्देश आहे

मात्र कोरोना प्रादुर्भावामुळं या साखरेला मिळणाऱ्या बाजारपेठेची चिंता कारखान्यांना भेडसावत आहे दुसऱ्या बाजूला इथेनॉलच्या उत्पादनातही यंदा भरीव वाढ झाली आहे रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या रायगडच्या किल्ल्याच्या पायथ्याशी पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे

याबाबत नामचे संस्थापक नाना पाटेकर अधिक माहिती देताना म्हणाले

आता गंमत अशी आहे की रायगडाच्या पायथ्याला ज्यावेळी गाव वसतात त्यावेळी तिथे पाण्याची सोय असणार पूर्वी

आणि आपण लवकरात लवकर हे करूया आपल्याकडे वेळ खूप कमी आहे दोनच महिने उरेले आहेत आपल्याकडे आता एप्रिल आणि मे थोडासा जुने मिळेल तो

राज्यातील प्रचार आज संपल्यानंतर इतर मतदारसंघातून आलेल्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यानी परत जावं अशा सूचना भारतीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत त्यानुसार पुदूच्चेरी निवडणूक आयोगानं संबंधितांना आपलं मतदान असलेल्या किंवा आपण राहत असलेल्या मतदारसंघाशिवाय इतर मतदारसंघात थांबण्यास मनाई केली आहे

काल उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता

वेंकैया नायडू यांनी आज दिल्लीतल्या एम्समध्ये रुग्णालयातून कोविड प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतली नायडू यांनी सर्व पात्र नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं

देशातील कोविडशी संबंधित मुद्द्यांविषयी आणि लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उच्चस्तरीय बैठक घेत आहेत या बैठकीत कॅबिनेट सचिव पंतप्रधानांचे प्रधान सचिव आरोग्य सचिव नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले आहेत सारदा चिट फंड घोटाळा प्रकरणात तृणमूल कॉंग्रैसचे नेते कुणाल घोष सताब्दी रॉय आणि देबजनी मुखर्जी यांच्या तीन कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसूली संचालनालयाने टाच आणली आहे यामध्ये जंगम आणि स्थावर मालमत्तेवर टाच आणण्यासाठी तात्पुरते आदेश देण्यात आले आहेत माजी केंद्रीय मंत्री दिग्विजयसिंह झाला यांच आज निधन झाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल शोक व्यक्त केला आहे दिग्विजयसिंह यांनी गुजरातमध्ये आणि राष्ट्रीय राजकाणात सक्रिय भूमिका बजावली असून देश त्यांची सामाजिक सेवा आणि पर्यावरणाप्रती त्यांच्या कार्याबद्दल त्यांचं स्मरण करेल असं मोदी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे कॅनडाच्या आश्ली बार्टी हिने सलग दुसऱ्यांदा मायामी खुली टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीमधील विजेतेपद पटकावलं आहे प्रतिस्पर्धी बियांका आंद्रेस्कू हीला घोट्याच्या दुखापतीमुळे सामना सोडवा लागला तर पुरुषांच्या स्पर्धेत आज इटलीचा किशोरवयीन खेळाडू जानिक सिनर आणि हुबर्ट हुरकझ यांच्यात लढत होणार आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार